विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आयपीएल आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढत भाजपाचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या रोझा देशपांडे यांचं निधन

दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार वीसही आज संमत झालं भाजपाचे सदस्य अरुण सिंग यांनी या विधेयकाचं स्वागत केलं

आय ए

एम

विजयक्मार डीएमकेचे पी विल्सन संयुक्त जनता दलाचे आर

सिंग यांनीही याविषयीच्या चर्चेत सहभाग घेतला

केंद्र सरकार हा कालावधी एक वर्षाचा करण्याचीही शक्यता आहे

देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या ट्रक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी परवानगी दिली आहे केंद्रसरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्यामुळे परदेशात जाणारा लाखो टन कांदा सीमेवर तसंच बंदरांमधे अडकून पडला होता अजून काही काळ तो तसाच राहिला असता तर तो सडून शेतक यांचं आणि व्यापा यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असतं

केंद्र सरकारचे एकत्रित प्रयत्न मोठ्या प्रमाणावरील चाचण्या त्यातून होणारं निदान आणि वैद्यकीय उपचार यामुळे कोरोनामुकीचं भारताचं प्रमाण वाढत आहे

मुंबईतला कोरानाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी महानगरपालिका ठोस पावलं उचलत असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे मृत्यूदर कमी करण्याबरोबरच रुग्ण दुप्पटीचा कमी झालेला कालावधी सुधारण्याबाबतही उपाययोजना केल्या जात आहेत

मुंबईतल्या कोरोना स्थितीवर मात करण्यासाठी महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आकाशवाणीला दिली आहे त्यांची सविस्तर मुलाखत उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकू शकाल बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब शेतकरी आणि आदिवासी जनतेला स्वयं रोजगार देणारे महत्वपूर्ण साधन आहे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी बांबू हा महत्वाचा घटक असल्याचं सांगून विद्यापीठांनी बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केली जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित बांबू मिशन अंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचं उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या द्रस्थ उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यात एक ऑक्टोबर पासून हमीभावानं मुग खरेदीला सुरुवात होणार आहे शेतक यांनी यासाठी नोंदणी करावी असं आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे नोंदणी झालेल्या शेतक यांना क्रमवारीनुसार मुग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळवलं जाईल

सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीनच होणार असं पाटील यांनी स्पष्ट केलं

ससून रुणालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी आज ही माहिती दिली कोविशिल्ड या लसीची तिस या टप्प्यातली चाचणी ससून रुग्णालयात सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे

भारताची ख्यातनाम विमानवाह् युद्धनौका विराटचा अखेरचा प्रवास आज सुरु झाला तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे सुट्टे भाग केले जातील

त्यानंतर वस्तूसंग्रहालय किंवा अलिशान रेस्त्रॉमधे तिचं रुपांतर करण्याचा प्रस्ताव होता मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही अंतिमतः विराट मोडित काढण्याचं ठरलं त्यात श्रीराम समुहानं लिलावात बाजी मारली

ठाण्यातल्या शासकीय विश्राम गृहाबाहेर सकल मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी तीन दिवसांच्या साखळी उपोषणाला आज सुरुवात झाली आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली तसंच सरकारनं नोकर भरती प्रक्रिया थांबवावी अशी मागणीही केली सोलापूर जिल्ह्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आज पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापुरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासप्ताह कार्यक्रमात आज दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साहित्य वितरित करण्यात आलं यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथं असंघटित कामगार वाहन चालक आणि युवक यांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात आला यासोबतच जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणही करण्यात आलं सेवा सप्ताहानिमित्तानं नांदेड जिल्ह्यात आज भाजपातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन आणि कार्यकतृत्वाचा प्रवास मांडणाऱ्या कर्मयोगी या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं केली आहे हा कार्यक्रम आज संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरुन प्रसारित केला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

अनुत्तीर्ण होणा या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्याच्या आत घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली बहु प्रतिक्षित तेरावी इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात होणार आहे मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख झईद स्टेडियममधे रंगणार आहे कोरोनामुळे यंदा ही स्पर्धा देशाबाहेर खेळली जात आहे कोरोनामुळे माध्यमांना खेळाडूंशी संपर्क साधायला मनाई करण्यात आली आहे भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यांनी मुंलुंड विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तारासिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आदरांजली वाहिली

माजी खासदार तसंच ज्येष्ठ साम्यवादी नेत्या काँम्रेड रोझा देशपांडे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं

काँप्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रोझा देशपांडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

यातल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज मुंबईत दिली

महास्वयं संकेत स्थळांवरुन याप्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्रानं केलं आहे

साहसी पर्यटन धोरणाचा मसुदा पर्यटन संचालनालयानं जाहीर केलं आहे याबाबत जनतेकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येत आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यातल्या सर्व कनिष्ठ न्यायालयांच कामकाज दोन सत्रामधे चालेल

उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे संबंधित वकील किंवा पक्षकार हेतुपुरस्सर गैरहजर राहिल्याचं लक्षात आलं तर कारवाईचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर आणि बीड जिल्ह्यातल्या माजलगाव प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथला गोवर्धन घाट पाण्यानं वेढला आहे

अंबड बदनापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे नांदेड शहरात गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होत असून कालपासून काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खामगाव इथल्या व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरलं आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी इथं काल मुसळधार पावसानं घराची भिंत पडून आटपाडी मधील दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला

लातूरमधे अतिवृष्टी ढगफुटी सारख्या प्रकारानं शेतकरी अडचणीत आला आहे गेल्या कांही दिवसाच्या सततच्या पावसानं सोयबीन पिक धोक्यात आलं आहे

त्यामुळे पंचनाम्याची मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यु पवार यांनी केली आहे

राष्ट्रीय पोषणमाह निमित्त नंदुरबार इथल्या डॉ हेडगेवार सेवा समितीच्या कृषी विज्ञान केंद्रामधे राष्ट्रीय पोषण महिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या निमित्तानं अंगणवाडी सेविका तसंच शेतकरी महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यात एकाच घरातील तीन भाऊ कोरोनामुळे दगावल्याची घटना नुकतीच घडली त्यामुळे कोरोनापासून वाचायचं असेल तर आतातरी प्रत्येकानं जबाबदारीने वागावे असे कळकळीचे आवाहन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी नागरिकांना केलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करतांना ते बोलत होते येत्या दोन दिवसात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भ आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस तसंच राज्याच्या किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही विभागानं व्यक्त केली आहे